वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन रोगांपासून बालकांचा बचाव करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबवली जात आहे आणि त्यासाठी नवनवीन लसी वापरण्यात येत आहेत असं आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी यावेळी बोलताना सांगितलं